त्या न्सार काही जिल्ह्यांना ठराविक सवलती देण्यासह इतर तरतुदी करणार असल्याची माहिती सेनयात आली आहे

दरम्यान केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या सवलतीनंतर इतर राज्यांमध्ये अडकलेले नागरिक विद्यार्थी यात्रेकरू मज्र आणि पर्यटकांना आपापल्या गृहराज्यात परत आणण्यासाठी राज्य सरकारांनी तयारी जोरात स्रू केली आहे बिहार आणि झारखंड सह आणखी काही राज्यांनी यासाठी विशेष नोदल अधिकाऱ्यांची नेमण्कही केली आहे विविध शहरांमध्ये अडकलेल्या लोकांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे प्रवासात बस मध्ये बसण्याची व्यवस्थाही प्रेसे अंतर राखून असावी असे निर्देशही देण्यात आले आहेत तसेच हे अडकलेले लोकं जिथं असतील तिथं त्यांची वैदयकीय तपासणी करून मगच त्यांना पाठवावं आणि ते त्यांच्या गावी पोचल्यानंतर केंद्र सरकारच्या दिशा निर्देशांन्सार त्यांना घरी किंवा संस्थात्मक विलगीकरणात ठेवावं असं गृह मंत्रालयानं सांगितलं आहे विधानपरिषदेच्या रिक्त जागेवर निय्क्ती करण्यासंदर्भात हस्तक्षेप करण्याची विनंती म्ख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे

राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचं ठाकरे यांनी पंतप्रधानांना सांगितल्याचं या वृतात म्हटलं आहे

उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर नियुक्ती करण्याचा ठराव राज्य मंत्रिमंडळानं दोन वेळा पारित केला आहे मात्र राज्यपाल कोश्यारी यांनी अद्याप त्याला मंज्री दिलेली नाही

ते आज सामाजिक संपर्क माध्यमावरून जनतेशी संवाद साधत होते या महस्ली त्टीचा राज्यातल्या विकास कामांवरही विपरित परिणाम होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली या आर्थिक संकटाचा शेतीवर होणारा ताण कमी करण्यासाठी कृषी कर्जाची प्नर्रचना अल्पमूदतीच्या कर्जाचं मध्यम तसंच दीर्घ मूदत कर्जात रुपांतर कर्ज परतफेडीचे हप्ते लांबवणं पीककर्जाचा व्याजदर शून्य टक्के करावा असे अनेक उपाय पवार यांनी स्चवले उद्योग तसंच व्यापाराचं अर्थकारण सावरण्यासाठी असेच अन्कूल निर्णय घेण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली लॉकडाऊन संपल्यानंतर बेरोजगारी आणि क्शल मन्ष्यबळाचा प्रश्न बिकट होण्याची शक्यताही पवार यांनी वर्तवली आहे

दरम्यान मंंबई महानगरपालिकेच्या एका कोरोनाबाधित कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्याची मागणी कर्मचारी संघटनेनं केली आहे नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथं पोलीस आणि त्यांच्या क्ट्ंबियांसाठी आज आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आलं जालना जिल्ह्यातल्या भोकरदन ताल्क्यात पारध इथल्या एका सतरा वर्षीय मुलीचा कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आला आहे त्यामुळे जालन्यात कोरोना बाधितांची संख्या आता तीन झाली आहे बाधित म्लगी ग्जरात राज्यातल्या स्रतहन आपल्या नातेवाईकांसह पारधला आली होती

औरंगाबाद शहरात कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज कडकडीत बंद पाळला जात आहे वैद्यकीय सेवा वगळता जिल्ह्यातल्या नऊ ताल्क्यांमधली सर्व द्कानं शेतीसंदर्भातली द्कानं आणि इतर किरकोळ द्र्कानं तसंच बँकाही बंद आहेत

हिंगोली शहरात कोरोना बाधितांची संख्या वरचेवर वाढत असून आज प्न्हा नवे चार रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत त्यात राज्य राखीव पोलीस दलातील तीन जवान तर राज्य राखीव दल जालना येथील पॉझिटिव्ह जवानाच्या संपर्कातील नव्या एका व्यक्तीचा समावेश आहे

राज्य राखीव पोलीस दलातील एकूण सोळा जणांना कोव्हींडची बाधा झाली आहे

पॉझिटिव्ह रुग्णांवर जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात उपचार स्रू आहे

ध्ळ्यात कोरोनाचा सहावा बळी ठरला आहे मृत महिला ध्ळे शहरातील रहिवासी असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे

राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायड्र पंतप्रधान नरेंद्र मोदी म्ख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी ऋषी कपूर यांच्या निधनाबद्दल द्ख व्यक्त केलं आहे प्रसन्न व्यक्तिमत्वाचे धनी असलेले ऋषी कपूर यांच्या निधनानं मनोरंजन क्षेत्राचं मोठं न्कसान झाल्याची भावना राष्ट्रपतींनी व्यक्त केली ऋषी कपूर यांच्या निधनानं चित्रपट सृष्टीतला दोन पिढ्यांमधला मार्गदर्शक द्वा निखळला असल्याचं म्ख्यमंत्र्यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे

ऋषी कपूर यांनी गेल्या पाच दशकाच्या कालावधीत हिंदी चित्रपट सृष्टीत आपल्या कसदार अभिनयाने वेगळी छाप पाडली होती विशेषतः तरुणांमध्ये ते अतिशय लोकप्रिय होते मेरा नाम जोकर पासून स्रू झालेल्या त्यांच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीनंतर त्यांनी रफूचक्कर बॉबी हम किसीसे कम नही असे एकाह्न एक सरस चित्रपट दिले फिल्म फेअर आणि राष्ट्रीय चित्रपट प्रस्कार त्यांच्या वाट्याला आले

हिंदी चित्रपट क्षेत्रात त्यांची कारकीर्द दीर्घकाळ स्मरणात राहील अशी प्रतिक्रिया अनेक कलाकारांनी सोशल मीडिया वर शेअर केली आहे दरम्यान या अभिनेत्याच्या पार्थिवावर मुंबईत मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत आणि कडक पोलिस बंदोबस्तात अन्त्य संस्कार करण्यात आले

दरम्यान अमरावती महानगर पालिकेतर्फे नागरिकांना घरपोच फळ आणि भाजीपाला उपलब्ध करून देण्याऱ्या वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे

केवळ जिल्हाधिकारी कार्यालयात एकच म्ख्य कार्यक्रम होणार आहे आरोग्य सेतू हे अॅप सर्वांसाठी अत्यंत उपय्क्त असून वाशीम जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आरोग्य सेतू एप आपल्या ऍन्ड्रॉईड मोबाईलमध्ये डाऊनलोड करावे असे आवाहन वाशीम चे जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले आहे

लॉकडाऊनमुळे राज्यात व राज्याबाहेर अडकून पडलेले विद्यार्थी मजूर व नागरिकांना परत आणण्यासाठी शासनाने प्ढाकार घेतला असून अशा व्यक्तींची माहिती गोळा करून निधीसह तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मदत व प्नर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले

विभागीय आयुक्त कार्यालयातून आज त्यांनी नागपूर विभागातील जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते गेल्या दोन दिवसांपासून विदर्भात त्रळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरींची हजेरी त्रळक ठिकाणी लागते आहे असे हवामान आणखी तीन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे विदर्भासाह मध्य प्रदेश आणि छतिसगडच्या काही भागांमध्येही वादळी वाऱ्यासाह पावसाची हजेरी लागणार आहे अकोला ब्लढाणा गोंदिया आणि यवतमाळ वगळता उर्वरित विदर्भात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे